भारतानं त्र्की ब्रिटनसह य्रोपीयन देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे तसंच अफगाणिस्तान फिलिपिन्स आणि मलेशिया या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनाही भारतात प्रवेश करता येणार नाही

ते विविध राज्यांमध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांबरोबर प्रतिबंधात्मक उपायांवर काम करणार आहेत या साऱ्या अधिकाऱ्यांची एक बैठक आज होणार आहे

देशातल्या सर्व खाजगी प्रयोगशाळांनी कोरोनाविषाणूची चाचणी विनामूल्य करावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं दरम्यान परदेशप्रवास व्हिसा इमिग्रेशन या संदर्भात माहिती देण्यासाठी एक चोवीस तास उपलब्धअसणारी हेल्पलाईन स्रू करण्यात आली असल्याची माहिती गृहविभागाचे अतिरिक्त सचिवअनिल मलिक यांनी दिली

यापैकी एक म्ंबईत तर द्सरा पिंपरी चिंचवड इथं आहे

यातल्या एका रुग्णाला काल कस्त्रबा रुग्णालयात मृत्यू झाला होता

भारत आणि बांगला देशानं एकमेकांवर दाखवलेल्या विश्वासाम्ळे दोन्ही देशातल्या मैत्रीनं एक वेगळी उंची आणि दिशा गाठली आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे बांग्ला देशाचं निर्मिती प्रम्ख शेख म्जिबूर रेहमान यांच्या जन्म शताब्दी निमितानं ते बोलत होते दोन्ही देशांनी सागरी सीमा आणि जमिनी सारखे जटील प्रश्न सौहार्दानं सोडवले आहेत बांगलादेश हा केवळ भारताचा दक्षिण आशियातला सर्वात मोठा व्यापारी भागीदार नसून विकासातलाही भागीदार आहे भारतात निर्माण झालेल्या विजेम्ळे आज बांग्ला देशातले उद्योग आणि घरं उजळून निघाली आहेत अश्या शब्दात मोदी यांनी दोन्ही देशातल्या मैत्रीचे गोडवे गायले पाकिस्तानच्या राष्ट्रपतीच्या अलिकडेच्या चीन दौऱ्यानंतर चीन आणि पाकिस्ताननं जारी केलेल्या संय्क्त निवेदनात जम्मू आणि काश्मीर संबंधात केलेला उल्लेख भारतानं फेटाळला आहे जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचे प्रवक्ते रवीश क्मार यांनी एका प्रश्नाला उतर देताना सांगितलं आहे भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये चीनसह अन्य कोणत्याही देशांनी दखल देऊ नये तसंच भारताच सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करावा अशी भारताची अपेक्षा असल्याचं ते म्हणाले चीन पाकिस्तान आर्थिक मार्गिकेसंदर्भात भारतानं आक्षेप घेतला असून याबाबत चिंता व्यक्त केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती करण्यासाठी माध्यमांनी बजावलेल्या भूमिकेचं स्वागत केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन कोरोना संबंधी जागृती निर्माण करण्याविषयीचे कार्यक्रम हाती घ्यायला सांगितलं आहे

जगभरातील लाखो लोकांच्या आरोग्यावर तसंच अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकृल परिणाम झालेल्या या जागतिक आव्हानाचा योग्य प्रकारे सामना करण्यासाठी सामायिक प्रयत्न करण्याची गरज मोदींनी अधोरेखित केली महाराष्ट्र निवडणूक आयोगानं आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका प्ढील आदेश मिळेपर्यंत प्ढे ढकलल्या आहेत राज्याचे निवडणूक आयुक्त यूपीएस मदानयांनी काल ही माहिती दिली

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं केलं आहे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं खोकला आणि ताप असेल तर इतरांशी संपर्क टाळावा अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टरांकडे जाताना नाकातोंडावर मास्क बांधावा हात ध्तल्याशिवाय डोळे नाक आणि तोंडाला स्पर्श करु नये सार्वजनिक ठिकाणी थ्ंकू नये साबण लावून पाण्यानं किंवा अल्कोहोलय्क्त सॅनिटाइझरनं हात वारंवार स्वच्छ करावेत

येस बँकेचे कामकाज आज संध्याकाळपासून पूर्ववत होणार असल्याची ग्वाही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार यांनी दिली आहे या बँकेच्या रोख रकमे विषयी काळजी करण्याचं काही कारण नाही असंही ते म्हणाले बँकेच्य सर्व शाखांमध्ये आणि एटीएम मध्ये पुरेशी रोख रक्कम असून बँकेला रोख रकमेसाठी ईतर स्त्रोतांवर अवलंबून राहण्याची गरज नाही असंही त्यांनी सांगितलं लोकांना आपल्या ठेवींसाठी काळजी करण्याची गरज नसून त्या सूरक्षित असल्याचंही ते म्हणाले बँकेचे ग्राहक आता बँकेच्या सर्व सेवा वापरू शकतात असंही त्यांनी सांगितलं अल्प मतातल्या काँग्रेस सरकारनं नियुक्त केलेली सर्व घटनात्मक पदं रद्द करावीत अशी विनंती भाजपा नेते शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या शिष्टमंडळाने मध्य प्रदेशाचे राज्यपाल लालाजी टंडन यांना काल केली मध्य प्रदेशाचे म्ख्यमंत्री कमल नाथ यांनी खासदार गोपाळ रेडी याना राज्याचे मुख्य सचिव तसंच महिला आयोगाच्या आणि मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष नियुक्त केल्या नंतर भाजपाच्या शिष्टमंडळानं ही मागणी केली आहे कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फ्रेच खुली टेनिस स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे

बिहार सरकारनं कोरोना जिवाणू संसर्गाला साथीचा रोग म्हणून घोषित केलं आहे यामूळे राज्याला या परिस्थितीचा सामना करण्यासाठी विशेष अधिकार प्राप्त होणार आहेत जर कोरोना विषाणूचा संसर्ग असलेल्या व्यक्तीने विलगीकरण किंवा रूग्णालयात भरती होण्यास नकार दिला तर त्याला बळाचा वापर करून भरती करण्याचा अधिकार यामुळे राज्याला प्राप्त होणार आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे

काल कोलकात्यामध्ये एका रूग्णाची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे